भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरूणाचल प्रदेशमध्ये पश्चिम सिंयांग जिल्ह्यात सभा घेऊन ईशान्य भारतातल्या प्रचाराची सुरूवात केली त्यानंतर त्यांनी आसाममध्ये गोहपुर इथं सभा घेतली त्यांनतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल रोड शो करत गांधीनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला

या शिवाय निर्यात गुंतवणूक निर्मिती आणि उत्पादन क्षेत्र तसंच भांडवल निर्मितीतही घसरण झाल्याचं ते म्हणाले

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या तीन पेक्षा अधिक वाहनांना परवानगी नसेल तसंच नामनिर्देशनपत्रं दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात पाचपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत यासह इतर नियम जारी करण्यात आले असून सर्व नियमांचं काटेकोर पालन आवश्यक असल्याचं पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे

याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

काँग्रेस राष्टवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्यासह अपक्ष रामभाऊ वनगे यांनी काल जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला

त्यानंतर त्यांनी मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले औरंगाबाद शहरात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि सुरेश फुलारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत

लातूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला गती येत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर काँग्रेस उमेदवार मच्छिंद्र कामत यांनी पक्ष कार्यकर्ते आणि लातूर आणि ग्रामीण मतदार संघात जाऊन गाठीभेटी सुरु केलेल्या आहेत

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मतदानाचा टक्का वाढवून लातूर मतदारसंघाला डिस्टींक्शन मध्ये आणण्याचं आमचा प्रयत्न आहे

प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल आष्टी तसंच पाटोदा ताल्क्यात दौरा केला डोंगरकिन्ही इथं त्यांनी जाहीर सभा घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीचे राजेश विटेकर यांनी परभणी ताल्रक्यातील जांब सर्कल मधील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला वंचित बहजन आघाडीचे आलमगिर मोहम्मद खान यांनी काल मानवत शहरासह तालूक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधला

आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहन विनोद कापसीकर

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते गायकवाड यांना काँग्रेसतर्फे प्ण्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यांची लढत भाजप सेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे काँग्रेस महाआघाडीतर्फे सांगली मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विशाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत

तर सातारा लोकसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली कामानिमित्त आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही सुट्टी लागू असेल

केंद्र शासनाच्या अखत्यारीतली स्वायत्त महामंडळं आणि प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू आहे मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत आज पहाटे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीसरात रन फॉर डेमॉक्रसी स्पर्धा घेण्यात आली पोलिस महानिरीक्षक विक्रम्क्मार सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हिरवा झेडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात केली यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी चौधरी यांनी मतदान हे पवित्र कार्य असून देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं

सी व्हिजील एपद्वारे आलेल्या तक्रारींची खात्री केली असता शहरात अनेक ठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचं आढळून आलं आहे

निवडणूक अधिकारी कार्यालयाकड्रन ही माहिती देण्यात आली

काल झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं चीनच्या ह्आंग युशिआंग याचा पराभव केला दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताच्या परूपल्ली कश्यपचा पराभव करून व्हिक्टर एक्सेंसलनं अंतिम फेरीत प्रवेश केला महिला एकेरीत पी व्ही सिंधूचा चिनच्या बिंग जिआओ या खेळाड्रनं पराभव करून अंतिम फेरी गाठली अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल दक्षिण कोरियानं भारताला चार दोन अशा फरकानं पराभूत केलं सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघ एक एक नं बरोबरीत होते त्यामुळे पेनॉल्टी शुटआऊट नुसार सामन्याचा निर्णय घेण्यात आला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज सर्व बँकांना कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत रिझर्व्ह बँकेनं एक स्वतंत्र परिपत्रक काढून ऑनलाईन व्यवहारही आज सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे